कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या मन की बात मधून पंतप्रधानांनी साधला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स परिचारिका रुग्णवाहिका चालकांशी संवाद

नियमांचं काटेकोर पालन करा लसीबाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन

पश्चिम बंगालमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राजन मिश्रा याचं आज निधन पंतप्रधान कोरोना विषाणूविरुद्धची लढाई जिंकण हेच सध्या आपल्या सर्वांसमोरचं उद्दिष्ट आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सर्व नियमांच काटेकोर पालन करत तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार वाटचाल करायला हवी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून केलेल्या मन की बात या कार्यक्रमात केलं आजच्या मन की बात मधून पंतप्रधानांनी कोरोना या सध्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स परिचारिका रुग्णवाहिका चालक यांच्याशी संवाद साधत विस्तृत चर्चा केली महाराष्ट्र कोविड कृती दलाचे तज्ज्ञ डॉक्टर शशांक जोशी यांच्यासह श्रीनगरचे डॉक्टर नाविद शाह रायपूरच्या परिचारिका भावना ध्रुव बंगळुरूच्या वरिष्ठ परिचारिका सुरेखा तसंच रुग्ण्वाहिका चालक प्रेम वर्मा यांच्याशी चर्चा करत पंतप्रधानांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली कोरोना विषाणू संसर्गावर मात केलेल्या गुरुग्राममधील प्रिती चतुर्वेदी यांनीही त्यांचे अनुभव सांगितले कोरोना संकटाच्या या काळात लसीकरणाचं महत्त्व मोठं आहे असं सांगून लसीबाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन मोदी यांनी केली

रुग्णांना औषधं फळं दूध भाज्या पोहोचवत आहेत रुग्णवाहिका पुरवत आहेत कोरोनापासून आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी पुढे येत आहेत त्यांच्या या कार्यातूनच कोरोना विरुद्धच्या लढ्याला मोठी ताकद मिळते आहे असं सांगत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत समर्पण भावनेनं केलेल्या या कामामुळेच कोरोनावर मात करण शक्य होईल असा विश्वासदेखील पंतप्रधानांनी व्यक्त केला आज महावीर जयंती आहे

सरकार दरम्यान कोविड चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचं घरीच व्यवस्थापन केलं जाऊ शकते असं सांगत नागरिकांनी चुकीच्या माहितीला बळी पडू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे कोरोना लसीकरण एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमही देशात वेगानं सुरु आहे

मंत्रीमंडळाच्या गेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी याला होकार दर्शवल्याचं ते म्हणाले यासाठी राज्य सरकार जागतिक पातळीवर निविदा मागवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं लसीकरणासंदर्भात राज्य सरकारनं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून या समितीच्या शिफारसींनुसार राज्यातल्या नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे

देशातल्या ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभ्रमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे ही यंत्र तातडीने सुरू करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत

जिल्हा पातळीवरील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे ऑक्सिजन बंदरे ऑक्सिजन आणि ऑक्सिजनशी संबंधित उपकरणांची वाहतूक करणाऱ्या जहाजांसाठीचे सर्व शुल्क माफ करण्याचे निर्देश सरकारने सर्व प्रमुख बंदरांना दिले आहेत कोविडचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी देशातील ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांची आवश्यकता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे वैद्यकीय ऑक्सिजन ऑक्सिजन टाक्या बाटल्या पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर ऑक्सिजन सिलिंडरच्या निर्मितीसाठी पोलाद पाईप्स आणि इतर वस्तू वाहून नेणाऱ्या जहाजांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचे निर्देश बंदर नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने दिले आहेत पुढील तीन महिन्यांपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत केंद्र सरकारने बंदरांच्या अध्यक्षांना यासंदर्भातील सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे

बांगलादेश भारतात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बांगलादेशनं उद्यापासून भारतातील नागरिकांना प्रवेश देण्याचं थांबवलं आहे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर ए के अब्दुल मोमेन यांनी ढाका इथं आज पत्रकारांना ही माहिती दिली दोन्ही देशांदरम्यान केवळ व्यापार सेवा सुरु राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान बांगलादेशमध्ये पुरेशा प्रमाणात लसीच्या मात्रा उपलब्ध नसल्याने पहिल्या मात्रेचं लसीकरण उद्यापासून तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आलं आहे

तर समसेरगंज आणि जांगीपूर इथल्या उमेदवाराचं निधन झाल्यानं तिथलं मतदान थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे

मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असून मतदारांना मतदान केल्याची खात्री करणारा पुरावा म्हणजेच व्ही व्ही पी ए टी उपलब्ध करून दिलं जाणार आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

हरियाना पंजाब आणि उत्तरप्रदेशमध्ये या महिन्याच्या अखेरीस पिक काढणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे

म्यान्मा आसियान शिखर परिषदेत काल म्यानमारच्या मुद्द्यावर झालेल्या सहमती बाबत भारताने समाधान व्यक्त केलं आहे म्यानमारमधील लोकशाही प्रक्रियेला भारताचे पाठबळ कायम असून म्यानमारबरोबरचे राजनैतिक संबध दृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे म्यानमारमधील सद्य परिस्थिती हाताळण्यात भारत महत्वाची भूमिका पार पाडेल असही बागची यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष शुल्कासह ही गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रवाशांना कोविड संबंधित सर्व निकषांचे पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे मिश्रा निधन सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राजन मिश्रा याचं आज नवी दिल्लीत निधन झालं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजन मिश्रा यांच्या निधनाबद्दल तीव्र द्ख व्यक्त केलं आहे मिश्रा यांच्या निधनानं भारतीय कलाक्षेत्राचं कधीही न भरून येणारं नुकसान झाल्याचं मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे न्यायाधीश निधन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती मोहन एम शांतानागौदर यांचं आज निधन झालं

फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांना गुरुग्राममधील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शांतानागौदर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

नमस्कार